उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन पंतप्रधान श्री

प्रम्खांची भेट घेतली वाचन प्रेरणा दिन आज संपूर्ण राज्यात साजरा करण्यात आला

विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार दहशतवाद हा मानवतेला मोठा धोका असून या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायड् यांनी केलं आहे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात स्रक्षित आणि शांततामय विश्वनिर्मितीबाबत भारताचा दृष्टीकोन या विषयावर ते आज बोलत होते दहशतवादाची समस्या हाताळण्यासाठी अमेरिका आणि जागतिक समुदायांनी सर्व शक्तीनिशी कार्य करण्याची गरज आहे असंही ते यावेळी म्हणाले अतिरेक दहशतवाद सांप्रदायिकता महिलांविरोधातील हिंसा आणि हिंसेच्या इतर काही प्रकाराविरोधात एक निश्चित भूमिका घेण्याची गरज आहे सम्दाय शिक्षण एकमेकांच्या श्रद्धांना समजून घेणे सुसंवाद वाढविणे आणि हिंसा सहन न करणे यामुळे एका सुरक्षित समाजाचा पाया रचला जातो असंही उपराष्ट्रपती पुढ बोलताना म्हणाले देशातील चार महानगरांमध्ये इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं इंधन कंपन्यांच्या प्रम्खांची बैठक घेतली यावेळी त्यांनी जागतिक स्तरावरील इंधन संबंधित बार्बीचा आढावा घेतला ककच्या तेलाच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीम्ळ वाहत्कीच्या इंधनादरात झपाट्याने वाढ होत आहे या बैठकीत पेट्रोलीअम मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान प्रामुख्यान उपसास्थित होते तत्पूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी उत्पादन श्ल्कात प्रती लिटर एक रुपया पन्नास पैश्यांची घट केल्याच जाहीर केल होत या व्यतिरिक्त राज्यांच्या मालकीच्या कंपन्यांना देखील पेट्रोल आणि डीझेल वर प्रती लिटर एक रुपया कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या भारत सरकारच्या वतीने लाग् करण्यात आलेल्या अन्स्चित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृती योजनेच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे

याची स्चना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना द्यावी असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्री बाबासाहेब देशमुख यांनी केल आहे आखातीए आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी आहेत या उद्योग संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावाए असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री श्री जयक्मार रावल यांनी द्बईत केलं

स्भाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरए तज्ञांनी मार्गदर्शन केले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्सार साम्हिक हिंसा आणि साम्हिक अत्याचारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांची नोडल अधिकारी म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे त्यांनी सामूहिक हिंसा आणि साम्हिक अत्याचारासंदर्भात दवेष पसरविणे खोट्या बातम्या अफवा पसरविणे प्रक्षोभक वक्तव्य करणे या बाबतीत गोपनीय माहिती काढण्याकरता विशेष कृती दलाची स्थापना केली आहे याबाबतीत काही तक्रार असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर ग्रामीण संपर्क क्र

राकेश ओला पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी केलं आहे

इक्बाल सिंह चहल यांनी दिलीण वाचन प्रेरणा दिन आज संपूर्ण राज्यात साजरा करण्यात आला या निमित्तान मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंणात मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वाचनतासश् या उपक्रमाच आयोजन करण्यात आल होत यावेळी मराठी भाषा मंत्री श्री विनोद तावडे यांच्या प्रम्ख उपस्थितीत वाचनतासश् उपक्रम झाला

तावडे यांनी यावेळी उपस्थित वाचकांबरोबर श्रोतेहो या प्

देशपांडे यांच्या भाषणांचे संकलन असलेल्या प्स्तकाच वाचन केल भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ

पी जे अब्द्रल कलाम यांच्या जन्मदिनी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो गेल्या तीन वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे मानवाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणेच आता निरोगी जीवन जगण्यासाठी औषधाचीही गरज वाढत आहे बाजारात मिळणारी औषधे आणि प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या द्कानातील औषधाच्या किमंतीत मोठा फरक असल्यामुळे रुग्ण जेनेरीक औषधे मोठ्या प्रमणावर वापरत आहेत त्या औषधामुळे ते समाधानी असल्याच त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितल लातूरचे श्री गंगाधर मठपती यांनी रक्तदाब आणि मध्मेहाचा त्रास आहे

याच योजनेचे दुसरे लाभार्थी श्री स्निल गवळी यांच्या आईला अनेक दिवसापासून मध्मेहाचा विकार आहे त्यांच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च डॉक्टरांच्या सल्याने कमी झाल्याम्ळे त्यांनी समाधान व्यक्त करुन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

धन्यवाद उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील ख्ल्या प्रवर्गातील ग्णवंत विदयार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे जे ग्णवंत विद्यार्थी पदव्य्तर पदवीए पदव्य्तर पदविका आणि पी एच डी अभ्यासक्रमासाठी टी एच ई किंवा क्य् एस

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत

ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि विद्युत भारीत वाहनांसाठी महावितरणनं उभारलेली चार्जिंग स्टेशन्सए यांचं उद्या म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेण शेतकऱ्यांना प्रेशा दाबानं विद्युत प्रवठा करण्यासाठीच्या एच

एस अर्थात उच्चदाब वितरण प्रणालीए या योजनेचंही यावेळी उद्घाटन होणार आहेण या योजनांचा राज्यातल्या सव्वादोन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहेण तरए विद्युत भारीत वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसारए महावितरणतर्फे राज्यात पाचशे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असूनए त्यापैकी पन्नास स्टेशन्सचं काम सुरू झालं आहेण डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समितीच्या वतीन आज भारतीय संविधान आणि लोकशाहीप्ढील आव्हान या विषयावरील महिला परीषदेच उद्घाटन दीक्षाभूमी संयोजन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती रेखा खोब्रागडे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी समितीच्या अधाक्षा डॉ कमलताई गवई प्रामुख्यान उपस्थित होत्या मेळघाटातील मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर मातांची तसेच नवजात शिश्ची नियमित तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवावीए असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत यांनी बिजूधावडी इथं दिले

सावंत यांनी मेळघाटात सेमाडोहए धारणी आणि बिज्धावडी इथल्या आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पोषण आणि आहाराबाबत सर्वांगीण आढावा घेतलाए त्यावेळी ते बोलत होते